दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रम्ख राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले

करण्यात आला

विद्यार्थ्यांनी ही गरज पूर्ण करावी असं उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायड्र यांचं आवाहन

अर्थात सर्विस व्होटर्ससाठी इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम उपलब्ध लोकसभा निवडण्कीतील पहिल्या टप्प्यासाठी होणाऱ्या मतदानाकरीता आज नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रम्ख राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले भारतीय जनता पार्टी कांग्रेस आणि बहजन समाज पक्षाच्या उमेदवारांचा यात समावेश आहे नागपूर लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला नामांकन अर्ज दाखल करतेवेळी राज्याचे म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रामटेक मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार कुपाल तुमाने यांनी अर्ज सादर केला नागपूर लोकसभा मतदार संघात कांग्रेसचे नाना पटोले यांनी सुद्धा आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज सादर केला रामटेक मतदार संघातून कांग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आज भंडारा गोंदिया लोकसभा निवडण्की करिता भाजपा आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा तर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे भाजपकडून भंडारा नगर परिषदेचे विद्यमान नगर अध्यक्ष स्नील मेंढे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे तर राष्ट्रवादी कांग्रेस तर्फे नाना पंचब्धे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे

विजया नांदुरकर यांनी उमेवारी अर्ज दाखल केला भंडारा जिल्ह्यातील भाजपचे नेते राजेंद्र पटले तसंच भाजपाचे माजी खासदार ख्शाल बोपचे यांनी देखील अपक्ष अर्ज भरला असल्याच आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे चंद्रपूर मतदार संघातून केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून नामांकन दाखल केले तसंच कॉग्रेस पक्षाकड्न सुरेश धानोरकर यांनी नामांकन अर्ज दाखल केला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनी शिवसेना पक्षाकडून नामांकन अर्ज सादर दाखल केला यावेळी य्वा सेनेचे प्रम्ख आदित्य ठाकरे उपस्थित होते कांग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी सुद्धा आज यवतमाळ वाशिम मतदार संघातून नामांकन अर्ज दाखल केले वंचित बहजन आघाडीचे उमेदवार प्रविण पवार तसंच प्रहार जनशक्ती संघटनेतर्फे वैशाली येडे यांनी नामांकन अर्ज दाखल केला वर्धा लोकसभा मतदार संघातून आजच्या शेवटच्या दिवशी वंचित बहजन आघाडीच्या वतीनं धनराज वंजारी यांनी तर बहजन समाज पक्षाकडून शैलेश क्मार अग्रवाल यांनी उमेदवारी दाखल केली अमरावती लोकसभा मतदार संघात आज शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांनी तर बहजन समाज पक्षाचे अरूण वानखेडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले वंचित बहजन आघाडी उमेदवार म्हणून गूणवंत देवपारे यांनी सुद्धा आपला नामांकन दाखल केला ब्लढाणा मतदार संघातून शिवसेनेच्या वतीनं प्रतापराव जाधव यांनी तर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीनं डॉ राजेंद्र शिंगणे यांनी उमेवादवारी दाखल केली सोलाप्र मतदार संघातून वंचित बहजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला कांग्रेस पक्षाच्या वतीनं राज्याचे माजी मुख्यमंत्री स्शीलक्मार शिंदे यांनी देखील सोलापूर मधून उमेदवारी दाखल केली मतदान पडताळणी पावती यंत्र व्ही व्ही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

या प्रकरणी पूढची सूनावणी पूढील सोमवारी होणार आहे दरम्यान निवडणुकीच्या काळात रोड शोज तसंच वाहन फेऱ्यांवर प्रतिबंधाची मागणी करणारी एक याचिका मात्र सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली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 भारतीय वाय्सेनेत आज चार हेवी लिफ्ट चिन्क हेलिकॉप्टर्सचा अधिकृतपणे समावेश करण्यात आला चंदीगढ इथल्या भारतीय वाय्सेनेच्या तळावर आयोजित समारोहात एअर मार्शल बी

धनोआ यांनी ही घोषणा केली

ही हेलिकॉप्टर्स थेट वर उडू शकतात आणि पहाडी भागात अवजड सामान उचलून घेऊ शकतात अशी माहिती त्यांनी यावेळी दिली या हेलिकॉप्टर्स विषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितलं की मोठ्या संख्येनं प्रवासी नेण्यासह सैनिकी कारवायांसाठी दिवसा आणि रात्रीसाठी सक्षम असलेली ही हेलिकॉप्टर्स देशातील विविध स्रक्षा आव्हानांचा सामना करण्यास सज्ज आहेत तसंच वैद्यकीय मदत आपत्कालिन संकट शोध अग्निशमन आणि नागरी विकासासाठी देखील या हेलिकॉप्टर्सचा उपयोग होऊ शकतो

पक्षाचे अध्यक्ष राहल गांधी यांनी आज नवी दिल्ली इथं कांग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली

ग्रामीण भागात चांगल्या आरोग्य स्विधांची गरज असून आरोग्य क्षेत्रातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी ही गरज पूर्ण करावी आणि ग्रामीण भागात सेवा द्यावी अशी अपेक्षा उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी व्यक्त केली तसंच आज देशात आरोग्य क्षेत्रात नवनवीन संकल्पनांम्ळे आणि चांगल्या उपचार पद्धतीम्ळे भारत आरोग्य पर्यटन हब बनला आहे बाहेरील देशांचे रुग्ण इथं उपचारासाठी येतात ही आपल्या आरोग्य क्षेत्रातील विकासाची पावती आहे असे ते म्हणाले शिर्डी इथं प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाचा तेरावा पदवी प्रदान समारंभ नायडू यांच्या प्रम्ख उपस्थितीत झाला त्यावेळी पदवीप्राप्त स्नातकांना उद्देशून दीक्षान्त भाषण करताना ते बोलत होते विदयार्थ्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील विविध क्षेत्रातील दरी मिटवण्यासाठी पृढे आलं पाहिजे महात्मा गांधींनी खेड्यांकडे चला असा नारा दिला मात्र आज परिस्थिती वेगळी दिसत आहे ग्रामीण भागातून ओढा शहरांकडे स्थलांतरित होताना दिसतो आहे हे चित्र आपल्याला बदलायला हवे त्यासाठी तरुण पिढीची मोठी जबाबदारी असल्याचं ते म्हणाले

टी पी बी एस उपलब्ध करून दिली आहे

निवडणुक आयोगानं सी डॅकच्या साहाय्यानं इ

एस हि यंत्रणा विकसित केली आहे या यंत्रणेच्या माध्यमातून मतपत्रिका ऑनलाईनरित्या सर्व्हिंस वोटर्सपर्यंत पोहोचवल्या जातात लष्करी दले अथवा अन्य सर्विस वोटर्स असलेल्या सेवांमधील नोडल अधिकारी सर्व्हिस वोटर्सचे इ टी पी बी

साठीचे अर्ज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवितात त्यांनी जिल्ह्यातील सर्व्हिस वोटर्सची यादी संबंधित मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे पाठविल्यानंतर इ

या अर्जावर निर्णय घेतात पोस्टल मते पाठविण्यासाठी कोणतेही टपाल तिकीट लावण्याची आवश्यकता नसते महाराष्ट्राचे प्रतिभासंपन्न विख्यात महाकवी पटकथा संवाद लेखक आणि गीतकार ग

या सोहळ्याचं उदघाटन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ सदानंद मोरे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष तथा लेखक व्याख्याते प्रा मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार आहेत

बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समावेशक भूमिका घेऊन आपली चळवळ उभारलेली आहे मागासवर्गीय या शब्दात त्यांची भूमिका प्रकट झाली आहे शूद्रातीशूद्र या समाजघटकांच्या उत्थानाचा कार्यक्रम त्यांनी आपल्या चळवळीतून राबविलेला दिसून येतो त्याविषयीचे सखोल संषोधन झाले पाहिजे आजच्या संदर्भात भारतीय राज्यघटनेच्या रूपात दिसून येणारी त्यांची सर्व समावेशकता सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे त्याकरिता ही मागासवर्गीय चेतना जाग़त झाली पाहिजे असं स्पष्ट प्रतिपादन डॉ यशवंत मनोहर यांनी केले ते राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाद्वारे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून बोलत होते डॉ आंबेडकर पूर्व डॉ आंबेडकर कालिन आणि डॉ

विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या वतीनं रंगभूमीवर अभिनय आणि दिग्दर्शनाच्या माध्यमातून विविध संस्थांना एकत्रित जोडून ठेवण्याची उत्कृष्ट संघटकाची भूमिका सांभाळणारे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफूल्ल फरकसे यांना स्व प्रकाश देशपांडे स्मृती क्शल संघटक पुरस्कार माजी महापौर अटलबहादूर सिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला